पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमांतून तीन अत्याधुनिक प्रयोगशाळांचं उद्घाटन करणार आहेत नॉयडा मुंबई आणि कोलकाता इथं भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेनं या प्रयोगशाळा उभारल्या असून मुंबईतली प्रयोगशाळा नॅशनल इंस्टीट्यूट फॉर रिसर्च ईन रीप्रोडक्टिव हेल्थ इथं उभारण्यात आली आहे

केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन आणि महाराष्ट्र पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत

विश्वासघातकी शत्रूला खडे चारणाऱ्या आपल्या वीर जवानांच्या उत्तुंग शौर्याला त्यांनी सलाम केला

युद्धजन्य परिस्थितीत सीमेवर लढणा या सैनिकांच्या कुटुंबियांच्या मनोबलावर काय परिणाम होईल याचा विचार प्रत्येक उक्ती आणि कृतीच्या आधी करा देशवासियांचं एकमुखानं पाठीशी असणं सैनिकांची ताकद हजारपटींनी वाढवेल असं ते म्हणाले कोरोनाविरुद्ध सुरू असलेल्या भारताच्या लढाईनं अनेकांच्या मनातील शंका कुशंका दूर केल्या आहेत आज अनेक देशांच्या तुलनेत भारतातला रुग्ण बरे होण्याचा दर जास्त आणि मृत्यू दर कमी आहे हे जरी खरं असलं तरी कोरोनाचा धोका अजूनही टळलेला नाही अस सांगून पथ्य पाळा असं कळकळीचं आवाहन पंतप्रधानांनी आज पुन्हा एकदा मन की बातच्या माध्यमातून केलं देशभरातकाल करगिल विजय दिवस साजरा करण्यात आला

एकाच दिवसांत रुग्ण बरे होण्याची ही सर्वाधिक संख्या आहे

त्या निमित्त केंद्रीय गृह मंत्री अमित शहा शहीद पोलिसांना श्रद्धांजली अर्पण करणार आहेत

माजी राष्ट्रपती डॉ ए पी जे अब्द्ल कलाम यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज देशभरात त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ज्येष्ठ शास्त्रज्ञ कलाम यांना आदरांजली अर्पण केली

या अंतर्गत अमेरिका कॅनडा ब्रिटन कतार ओमान यासह अन्य काही देशात अडकलेल्या भारतीयांना परत आणलं जाणार आहे राजस्थानातलं सध्याचं राजकीय संकट आणि कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तिथे राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी बहुजन समाज पार्टीनं केली आहे कोरोनाचा जागतिक साथीमुळे जनता अडचणीत आहेत अशा परिस्थतीत लोकप्रतिनिधीनीच्या मदतीची गरज असताना राज्य सरकारनं आमदारांना पंचतारांकित हॉटेल्समध्ये अडकवून ठेवलं आहे असं बसपा अध्यक्ष मायावती यांनी म्हटलं आहे

आमदारांनी पक्षादेश मोडला तर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जाईल अशा आशयाची नोटीसही देण्यात आली आहे राजस्थान उच्च न्यायालयात सध्या दाखल असलेल्या याचिकेवर हस्तक्षेप करणारी किंवा स्वतंत्र याचिका दाखल करण्याचा निर्णयही बसपानं घेतला आहे

कोलकाता इथल्या पत्र सूचना कार्यालयानं आयोजित केलेल्या वेबीनारचं उद्घाटन करताना ते काल बोलत होते हा कायदा या महिन्यापासून लागू झाला असून त्याची अंमलबजावणी पश्चिम बंगाल मध्ये योग्य पद्धतीनं व्हावी याची काळजी राज्यं सरकारनं घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं पर्यावरणाच्या मूल्यांकनाविषयी होणाऱ्या कायद्याच्या मसुद्याला लवकरच अंतिम स्वरूप देण्यात येईल असं केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे या संदर्भात कॉंग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी लिहिलेल्या पत्राच्या उत्तरात जावडेकर यांनी हे आश्वासन दिलं आहे या पत्रात रमेश यांनी मांडलेले मुद्दे चुकीच्या माहितीवर आधारित असल्याचा आरोप त्यांनी केला

तसंच सरकार घेत असलेला प्रत्येक निर्णयाबद्दल संसद आणि स्थायी समितीमध्ये चर्चा होऊ शकते असंही जावडेकर यांनी म्हटलं आहे

या मुळे वस्तू आणि सेवा कर परताव्याचे सर्व अर्ज रोखण्यात आले असले तरी प्रामाणिक निर्यातदारांना परतव्याची रक्कम लकरच दिली जाईल असं आश्वासनही मंत्रालयानं दिलं आहे दिल्ली सूरत ठाणे फरीदाबाद आणि कोलकाता इथले अनेक निर्यातदार प्रत्यक्षात अस्तित्वात नसताना त्यांच्या नावानं परताव्याचे अर्ज आले आहेत

सरकारच्या महस्वयम पोर्टलमुळे अनेक बेकारांना दिलासा मिळाला असून सरकारनं पंडित दीन दयाळ उपाध्याय ऑनलाइन अभियानही राबवलं

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार